ठळक बातम्या येत्या काही दिवसांत राज्य ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाकरे महाराष्ट्र तिसऱ्या कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी म्हटलं आहे ठाकरे यांनी काल समूह माध्यमाद्वारे राज्यातील नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

राज्यातील रुग्णसंख्या काही कमी प्रमाणात झाली असल्याचंही ते म्हणाले

पणे ऑक्सिजन पुणे महापालिकेने अवघ्या दोन आठवड्यात शहरातल्या दळवी हॉस्पिटलमध्येऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभारला असून या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीलाही सुरुवात झाली आहे या प्रकल्पाचे लोकार्पण महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते काल करण्यात आलं पुणे महापालिका हद्दीत आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करत असून यात निधी कमी पडू देणार नाही असंही महापौर यावेळी म्हणाले

काल राज्यात नवबाधीत आणि बरे होणाऱ्या रूग्णांच प्रमाणही जवळपास एकसारखच दिसून आलं

राज्यात सर्वात जास्त उपचाराखाली असणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा पुण्यात राहिली असून त्याखालोखाल नागपूर मुंबई आणि ठाणे ही शहरे जास्त रुग्णसंख्येची आहेत

या अनुषंगाने दिव्यांगांच्या मनात कोरोना बाबतची भिती आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या इतर समस्या यावर समुपदेशन मार्गदर्शन तथा प्रशिक्षण देण्याकरिता नागपूरमधल्या समेकित क्षेत्रिय कौशल्य विकास आणि दिव्यांग सक्षमीकरण केंद्रांकडून मोफत ऑनलाईन समुपदेशन सेवा देण्यात येत आहेत ऐक्या अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

तणाव चिंता नैराश्य ताणतणाव समायोजन विकारआत्महत्येचा विचार साथीच्या आजाराने प्रेरित मानसिक समस्या आणि मानसिक आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे हा या मदतवाहिनीचा उद्देश आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव पूणे कोविड उपचार राज्यात कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयुषच्या पर्यायी उपचारपद्धती राबविण्याबाबत चाचपणी करण्यात यावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत देशमुख यांच्या उपस्थितीत काल आयुष कृतीदलाच्या सदस्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते वाढत्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयुष डॉक्टरांच्या सेवेचा उपयोग करून घेण्याच्या सूचना देत कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्यांना आयूर्वेद होमिओपॅथी य्नानी अशा पर्यायी उपचार पद्धती शक्य असून त्यासाठी आदर्श नियमावली तयार करण्याचे काम आय्ष संचालनालयामार्फत करण्याच्या सूचना देशमुख यांनी यावेळी दिल्या

पोलिस सन्मान पोलिसांच्या चांगल्या कार्याची दखल ही निश्चितच घेतली जाते कोणत्याही अमिषाला बळी पडू नका आणि कोरोनाची दुसरी लाटेबाबत गांभीर्य बाळगत आपल्या कुटूंबियांसह नागरिकांची आणि स्वतचीही काळजी घ्याअसा सल्ला ठाण्याचे मावळते पोलीस आयुक्त आणि राज्याच्या पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर यांनी काल दिला

कोरोना काळात ठाणे पोलिसांनी खूप धैर्याने काम केलं असून याप्ढेही अशाच प्रकारचे काम करून राष्ट्रपती पदकालाही गवसणी घाला असंही फणसळकर म्हणाले पर्यटक कडक निर्बंध असूनदेखील मुंबईसह अन्य जिल्ह्यतूल नागरिक खोटी करणे देऊन पुण्यातील लवासालोणावळा आणि अँबी व्हॅली परिसरात पर्यटनासाठी येत असल्याचं निदर्शनास आलं असून पूणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी अशा पर्यटकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत

रा रुव सं उस्मानाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत रुग्णांसाठी तसच कोविडबाधितांच्या बाधित नसलेल्या मुलांसाठी संगोपन कक्ष तसेच कोविड बाधित कुटुंबीयांसाठी जेवणाचे डबे पुरवण्याचे उपक्रम सुरु असल्याची माहिती समितीचे जिल्हा कार्यवाह श्रीकृष्ण मसलेकर यांनी दिली आहे डॉक्टर अभय शहापूरकर कमलाकर पाटील गिरीश पाटील आदींच्या प्रयत्नातून या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत

गेल्या काही दिवसांत लसींअभावी लसीकरणाची मोहीम थंडावली आहे

पुणे जिल्हा परिषदेकडून या मात्रा सर्व तालुक्यांना वितरीत करण्यात आल्यानं बंद असलेले लसीकरण केंद्र पुन्हा सुरू झाले आहेत जिल्हयातील हवेली बारामती जुन्नर खेड आणि शिरूर तालुक्यासाठी सर्वाधिक मात्रा देण्यात आल्या आहेत मध्मेह पिंपरी चिंचवड शहरात कोरोना आजारातून बरे झालेल्या परंतु रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या मध्युमेही रुग्णांना मुकोरमायकोसिस या बुरशी जन्य आजाराची लक्षणे आढळून आली आहेत